संरक्षण साहित्याच्या आयातीवरचं अवलंबित्व कमी करण्याची गरज संरक्षणमंत्र्यांनी व्यक्त केली संरक्षण साहित्य निर्मिती क्षेत्रात विदेशी गुंतवणुकीसाठी विदेशी कंपन्यांना आमंत्रित केलं असून मेक इन इंडियाच्या माध्यमातून खासगी क्षेत्रालाही यात सहभागी करून घेणार असल्याचं संरक्षण मंत्र्यांनी सांगितलं

हा भेदभाव द्र करण्यासाठी हा निर्णय घेतला असून त्याबाबतचा आदेश केंद्रीय गृहमंत्रालयानं जारी केला आहे

वादग्रस्त जागेवर मशीदीचे बांधकाम करण्यासाठी मंदिर पाडले गेल्याचा युक्तीवाद रामलछा पक्षाचे वकील सी एस वैद्यनाथन यांनी आजच्या सुनावणीदरम्यान केला पुरातत्व विभागाचा अहवाल या युक्तिवादाला बळकटी देत असल्याचं मतही विधीज्ञ वैद्यनाथन यांनी यावेळी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिलं या प्रकरणी नेमलेली मध्यस्थता समिती या प्रकरणी कोणत्याही निष्कर्षापर्यंत न पोहोचल्यामुळे मागील सलग आठ दिवसापासून या प्रकरणाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात चालू आहे अयोध्येतली सुमारे पावणे तीन एकर जागा सुन्नी वक्फ मंडळ निर्मोही आखाडा तसंच रामलल्ला विराजमान या तीन पक्षांमध्ये समान वाटून देण्याचा निर्णय अलाहाबाद उच्च न्यायालयानं दिला होता या निर्णयाला आव्हान देणाऱ्या अनेक याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल आहेत त्यावर ही सुनावणी सुरू आहे चांद्रयान दोन या मोहिमे अंतर्गत चंद्रयानाने आज सकाळी साडेनऊ वाजता चंद्राच्या कक्षेत प्रवेश केला भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे प्रम्ख डॉक्टर के सिवन यांनी ही माहिती दिली चंद्राच्या प्रष्ठभागावर उतरण्याची प्रक्रिया सुलभ व्हावी यासाठी हे चंद्रयान चंद्राभोवती फेऱ्या मारेल त्याचा वेग कमी करण्यासाठी त्यातलं द्रव इंधनावर चालणारं इंजिन प्रज्वलित केलं जाणार आहे

या नवनियुक्त मंत्र्यांमध्ये जॉली शशिकला अण्णासाहेब या एकमेव महिला आहेत

ते आज पुण्यात राष्ट्रीय जल अकादमीत केंद्रीय जल अभियानाच्या नवनियुक्त अधिकाऱ्यांसाठीच्या प्रशिक्षण कार्यक्रमात बोलत होते

सांगली इथं प्रग्रस्तांना मदतीचे वाटप करणाऱ्या कर्मचाऱ्यांना स्थानिक नागरिकांनी दोन तास कोंडून ठेवल्याची घटना काल सांगली येथे घडली एका बहुमजली इमारतीत पहिल्या दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावर राहणाऱ्या नागरिकांना मदत देण्यास नकार दिल्यामुळे संतप्त लोकांनी या कर्मचाऱ्यांना कोंडून ठेवले प्रांताधिकारी विकास खरात यांनी मध्यस्थता केल्यानंतर या कर्मचाऱ्यांची सुटका करण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या वतीने सर्व पदाधिकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी घेतलेल्या आरोग्य तपासणी तसंच सम्पदेशन शिबिरात ते बोलत होते